लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली ठिकठिकाणी प्रचारसभांना जोर

काँग्रेस स्थानिक मुद्दावर चर्चा करुन जनतेत संभ्रम निर्माण करत असल्याचा भाजपाचा आरोप देशात जातीय तणाव वाढला असून देश कर्जबाजारी झाल्याची शरद पवार यांची टीका

मराठवाड्यात अनेक ठिकाणी गारपिटीसह अवकाळी पाऊस राज्यात तिसऱ्या टप्प्यातल्या निवडण्कीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज द्पारी तीन वाजता संपली दाखल झालेल्या अर्जांची उद्या छाननी होईल तर सोमवारी आठ तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत

जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपनं आज अचानक आपला उमेदवार बदलून चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांचा अर्ज दाखल केला आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द करण्यात आल्यावर उन्मेष पाटील यांनी आज आपला अर्ज जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्याकडे सादर केला

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी आज प्रत्येकी एकेक अर्ज दाखल झाला आहे नाशिक मधून भाजपचे बंडखोर माणिकराव कोकाटे यांनी अर्ज दाखल केला आहे या मतदार संघात यूतीने विद्यमान शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली आहे दिंडोरी मतदार संघातून माजी सनदी अधिकारी टी के बागुल यांनी आम आदमी पार्टीच्या वतीने अर्ज दाखल केला आहे आज अखेरच्या दिवशी जालना इथून संभाजी ब्रिगेड पुरस्कृत शाम रूस्तमराव सिरसाठ पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी आज शेवटच्या दिवशी अकरा उमेदवारी अर्ज दाखल झाले महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून सुभाष पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी आमदार नितेश राणे उपस्थित होते

पालघर लोकसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी शिवसेना भाजप रिपाई श्रमजीवी संघटना या महायुतीचे उमेदवार असलेले राजेंद्र गावित यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला

यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे श्रमजीवी संघटनेचे प्रमुख विवेक पंडित आदी उपस्थित होते

संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले की गेल्या साठ वर्षात झालेली विकास कामे आणि गेल्या चार वर्षात झालेल्या विकास कामाची तुलना करुन त्यावर चर्चा करण्याच आवाहन त्यांनी केलं येत्या सोमवारी लातूर आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी औसा इथं प्रधानमंत्र्यांची जाहीर सभा होणार असल्याचं ते म्हणाले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला नागपूर इथं त्यांची प्रचार सभा आता सुरू आहे भाजपा केवळ आश्वासनं देतं आणि काँप्रेसचं सरकार कामं करतं असा दावा त्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज उस्मानाबाद मतदारसंघातले काँग्रेस आघाडीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ उमरगा इथं सभा घेतली देशात जातीय तणाव वाढला असून देश कर्जबाजारी झाल्याची टीका त्यांनी केली माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी यावेळी केलेल्या भाषणात काँग्रेसने सत्तर वर्षात अनेक हल्ल्यांना प्रत्युत्तरं दिली पण त्याचं राजकारण केलं नाही विद्यमान सरकार मात्र सर्जिकल स्ट्राइकचं राजकारण करत असल्याची टीका केली भाजप शिवसेना आरपीआय महायुतीच्या उमेदवारांचा रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नाराजी दूर ठेवून प्रचार करावा असा आदेश रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज कार्यकर्त्यांना दिले पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते

यावेळी त्यांनी निवडणूक आयोगालाही लक्ष्य केलं आमची सत्ता आल्यास पुलवामा घटनेबद्दल बोलण्यास मनाई करणाऱ्या निवडणूक आयोगाला दोन दिवस कारागृहात टाकू असेही ते म्हणाले निवडणूक आयोग भाजपाचा हस्तक म्हणून काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला रत्नागिरी सिंधुदूर्ण लोकसभा मतदारसंघातून येत्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले काँप्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांना निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी कारणं दाखवा नोटीस बजावली आहे

भारतीय रिजर्व बँकेनं रेपो आणि रिवर्स रेपो दरात तसंच बँक दरात पाव टक्के कपात करायचा निर्णय घेतला आहे त्यामुळे गृह वाहन आणि व्यक्तीगत कर्जावरचे व्याजदर कमी होण्याची अपेक्षा आहे रिजर्व बँकेच्या वित्त धोरण समितीनं तीन दिवसांच्या बैठकीनंतर आज मुंबईत चालू आर्थिक वर्षाचं पहिलं द्रिमासिक पतं आणि वित्त धोरण जाहीर केलं वाढीला चालना देतानाच चलन फुगवट्याचा दर चार टक्क्याच्या पातळीवर राखण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेतला असल्याचं रिजर्व बँकेच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे

आर आर अर्थात राखीव रकमेचं प्रमाण मात्र जैसे थे म्हणजेच चार टक्के ठेवलं आहे रेपो दर सव्वा सहा टक्क्यावरुन सहा टक्के रिवर्स रेपो दर सहा टक्क्यावरुन पावणे सहा टक्के तर बँक दर साडेसहा टक्क्यावरुन सव्वासहा टक्के केला आहे

कर्जदारांनी आपली कर्ज वेळेत फेडावीत यासाठी सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेनं संयूक्तपणे नवी नियमावली जाहीर करावी असं मत नीती आयोगाचे मुख्य कार्याकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी व्यक्त केलं आहे

दीर्घकाळाच्या वृद्दी प्रक्रियेसाठी अशा कर्जाची परतफेड वेळेत होणं आवश्यक आहे असं ते म्हणाले आर्थिक शिस्तीसाठी सरकार आणि रिझर्व्ह बँक यांनी अधिक एत्रितपणे प्रयत्न करुन नियमावली आणावी असं ते म्हणाले

नाशिक जिल्ह्यात सिद्ध पिंप्री येथे आज तीन जणांचा बुड्रन मृत्यू झाला या गावातील डोहात आज सकाळी कपडे ध्रूण्यासाठी गेलेल्या या महिलेचा पाय घसरला आणि तिचा मृत्यू झाला तिला वाचवण्यासाठी उतरलेले दोघेही गेले असता त्यांचाही त्या डोहामध्ये बुडून मृत्यू झाला आहे या प्रकरणी नाशिक पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे परभणी जिल्ह्यातल्या पालम शहरासह तालुक्यात सायकाळी जोरदार वाऱ्यांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली

यामुळे काहीवेळ वातावरणातील गारवा जाणवला तरी नंतर मात्र उष्मा वाढला तालूक्यातील पेठशिवणीसह अनेक भागात पावसाने इजेरी लावली अनेक शेतक ऱ्यांनी हळद काढली असून त्यांची या पावसामुळे चांगलीच धावपळ झाली परभणी शहरातही द्रपारपासून आभाळ दाटून आलेले होते मात्र जोराचा वारा सुटल्यामुळे आभाळ येणे आणि जाणे सुरुच होते

हिंगोली जिल्ह्यातील कडोळी गोरेगाव परिसरात दूपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला

विदर्भातही काही ठिकाणी तसंच दक्षिण महाराष्ट्रात सांगली कोल्हापूर या जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी येण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे